कोरोना विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करणं आणि अर्थव्यवस्था बळकट करणं या दोन बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आपल्या सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणा सुनियोजित सुसंबद्ध आणि भविष्यकाळाचा विचारातून केलेल्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं देशाला विकासाच्या मार्गावर प्न्हा अग्रेसर करण्यासाठी नवोन्मेष गुंतवणूक पायाभूत सुविधा या मुद्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज पंतप्रधानांनी या संबोधनातून व्यक्त केली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर ही याचिका दाखल झाली आहे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी केंद्र सरकारच्या वतीनं न्यायालयाला ही विनंती केली खंडपीठाने केंद्र सरकारला या संदर्भात दोन आठवड्याच्या मुदतीत एका प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितलं आहे

दरम्यान जिल्ह्यातल्या शिरपूर इथं आज सकाळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

रविवारी त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते

त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्याशी दरध्वनीवर चर्चा केली आणि या परीक्षांबाबत असलेली अनिश्वितता लवकरात लवकर दूर करण्यास सांगितलं आहे या परीक्षांबाबत चा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो या संस्थांशी तातडीने विचारविनिमय करून परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशा सूचना देशम्ख यांनी दिल्या आहेत

त्यामुळे सतर्कतेच्या दुष्टीनं पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

रायगड जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे